बंद सुधारित नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला तुरळक ठिकाणी झालेल्या दगडफेकीच्या घटना वगळता जनजीवनावर फारसा परिणाम झाला नाही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला पुण्यातील दांडेकर पूल भागात सुजात आंबेडकर यांनी काही काळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला लष्कर लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस के सैनी यांची लष्कराच्या उप प्रमुख पदी नियूक्ति झाल्याने त्यांना आज समारंभपूर्वक निरोप देण्यात आला पुण्यात झालेल्या विशेष कार्यक्रमात सैनी यांनी युद्धस्मारकवर पृष्पचक्र अर्पण केल

पूरबाधित पूरबाधित पुण्यातील आंबील ओढ्याला आलेल्या पुरातील बाधितांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे पूर बाधितांना पंधरा हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देता येते मात्र जिल्हा प्रशासनाने सरसकट पाच हजार रुपये भरपाई दिली आहे जास्त नुकसान झालेल्यांना आणखी भरपाई मिळणे गरजेचे आहे असं घाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती पदासाठी प्रमोद काकडे कृषी सभापती पदासाठी बाब्राव आप्पा वायकर महिला आणि बालकल्याण सभापती पदासाठी पूजा नवनाथ पारगे आणि समाज कल्याण सभापती पदासाठी सारिका पानसरे यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घोषणा करण्यात आली लागवड गेल्या वर्षी उशिरापर्यंत लांबलेल्या मोसमी पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढून यंदाच्या रब्बी हंगामात राज्यातील गहू आणि हरबरा पिकाच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे

राष्ट्रीय मतदार दिवस राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पुणे महापालिकेच्या मुख्य भवनात अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी उपस्थितांना शपथ दिली यावेळी आयुक्त शेखर गायकवाड अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल नगरसचिव सुनील पारखी विरोधीपक्षनेते दिलीप बराटे आदी उपस्थित होते

तर पुणे बारामती रेल्वे बारामती ते दौंड पर्यंतच सुरू राहील पुणे हैद्राबाद एक्सप्रेस उद्या दौंडपर्यंत असेल अशी माहिती रेल्वे विभागाने कळवली आहे

नमस्कार